स्रक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि स्रक्षित अंतर राखा

मोदी गेल्यावर्षी आपण सर्वांनी कोरोना एकत्र येवून हरवलं होतं आणि भारत ते पुन्हा एकदा तीच तत्वं पाळून वेगानं आणि समन्वयानं करू शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत कोविड संदर्भातील उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते औषधे ऑक्सिजन व्हेंटीलेटर्स आणि लसीकरण आदी मुद्द्यांवर त्यांनीयावेळी चर्चा केली चाचणी रुग्णांचा शोध आणि उपचार याला कोणताही पर्याय नसल्याचं ठाम प्रतिपादन मोदी यांनी केलं आहे स्थानिक प्रशासनानं नागरिकांबद्दल संवेदनशील राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यांबरोबर समन्वय राखणं आवश्यक असून कोविड रूग्णांसाठी रुग्णालयातील खाटा वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं मोदी यावेळी म्हणाले तात्पुरती रुग्णालये आणि इतर केंद्रांमार्फत खाटाचा अतिरिक्त पुरवठा करावा असेही निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले औषधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या उद्योगातील पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याची गरज व्यक्त करत रेमडेसीव्हीर आणि इतर औषधांच्या पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला या इंजेक्शनच्या वाढीव उत्पादन क्षमतेची दखल घेत राज्यांना वेळेवर याचा पुरवठा करण्यासाठी समन्वय ठेवा असं सांगत रेमडेसीव्हीरसह इतर आवश्यक औषधांचा वापर वैद्यकीय मार्गदर्शक सूचनांनुसार करावा तसच त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर मान्यता मिळालेल्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट वेगानं उभारावेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे

या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा पंतप्रधानांचेप्रधान सचिव डॉ

मिश्रा केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल आदी उपस्थित होते

केंद्राने घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपायांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना पत्र लिहून तात्काळ प्रभावाने याची अंमलबजावणी सुरु करण्यास सांगितलं आहे पुढील सहा महिन्यांसाठी ही कारवाई केली जाणार आहे

शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचं निष्पन्न झालं असून मृत चौघेही कोविड रुग्ण होते इथल्या अन्य रुग्णांना इतर रुग्णांमध्ये हलवण्यात आला

मुंबई पोलिस मुंबईतली रस्त्यांवरची वाहनांची गर्दी कमी करण्याचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी रंगांवर आधारित वर्गवारी पद्धत अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार रुग्णसेवेतील कर्मचाऱ्यांची वाहनं रुग्णवाहिका तसंच वैद्यकीय उपकरणांची वाहतूक करणारी वाहनं यांना लाल रंगाचं स्टिकर वापरण्यास सांगितलं आहे भाजीपाला द्ध बेकरी उत्पादनं अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी हिरव्या रंगाचं आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पिवळ्या रंगाचं स्टीकर लावावं असं पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान कोविड संदर्भातील नियम काही लोक पाळत नसल्यानं महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतपूर्ण टाळेबंदी लागू केली पाहिजे असं म्हटलं आहे तर कुंभमेळ्याहून परत आलेल्यांनी स्वतः विलगीकरणात राहावं असंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे

हवामान बदल राष्ट्रीय हवामान संवेदशीलता मूल्यांकन यंत्रणेनं देशातील पूर्वेकडील आठ राज्यं हवामान बदलासाठी अतिशय संवेदनशील असल्याचा निष्कर्ष काढला आहे यामध्ये झारखंड मिझोरम ओडीशा छत्तीसगढ आसाम बिहार अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे यापैकी बहुतांश राज्य देशाच्या पूर्वेकडील भागात असून त्यांच्यासाठी प्राधान्यानं उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे केंद्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्म यांनी काल यासंबंधीचा अहवाल प्रकाशित केला या राज्यांमध्ये तीव्र स्वरुपातील प्रसंगांची संख्या आणि त्यांची तीव्रता या दोन्हींच्य बाबतीत मोठी वाढ दिसून आली आहे अशा हवामान बदलांना संवेदनशील असलेल्या भारताच्या भागांचा नकाशा तयार केल्यानं मूलभूत स्तरावर हवामानावरील कृतीय योजना करण्यात मदत होणार आहे हा अहवाल सर्व संबंधितांना सहजपणे उपलब्ध झाला पाहिजे जेणेकरुन हवामान बदलासाठी उत्तम अनुकूल प्रकल्पांद्वारे संबंधित समुदायांना त्याचा लाभ होऊ शकेल असं प्राध्यापक शर्मा यांनी सांगितलं

मतदान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काल पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं

आयकोमॉस अर्थात स्मारकं आणि स्थळांसंबधी आंतरराष्ट्रीय परिषदेनं जागतिक वारसा दिन निश्वित करण्याबाबत अथक प्रयत्न केले होते

युनेस्कोच्या बावीसाव्या सर्वसाधारण परिषदेत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला यावर्षी या दिनाची मध्यवर्ती संकल्पना अद्याप घोषित करण्यात आलेली नाही परंतु आगामी पिढ्यांसाठी आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याची गरज अधोरेखित होण्याच्या दृष्टिनं या दिनाचं महत्व आहे यानिमित्त चित्रपट प्रभाग मुंबईमार्फत ऑनलाईन पद्धतीनं चित्रपट समारंभ आयोजित करण्यात आला आहे भारतातील सुप्रसिद्ध वारसा स्थळं आणि स्मारकांवर या समारोहातून प्रकाश टाकला जाणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार